ते आज लोणावळयात आयएनएस शिवाजीला राष्ट्रपती ध्वज प्रदान करताना बोलत होते

आयएनएस शिवाजी नौदलातल्या आपल्या सेवेचा अमृत महोत्सव साजरा करत आहे पंधरा फेब्रवारीपासून हा अमृत महोत्सव स्रु झाला आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाच्या मुंबई अध्यक्ष म्हणून मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी या निय्क्त्यांची माहिती दिली आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या तूर खरेदी विक्री घोटाळ्याप्रकरणी यवतमाळ पोलीसांच्या गुन्हे शाखेनं दारव्हाचे माजी नगराध्यक्ष हरिभाऊ गुल्हाने यांच्यासह दोघांना अटक केली आहे या घोटाळ्यात शेतकऱ्यांकडून कमी किमतीत तुर खरेदी करून ती नाफेडला जास्त भावात विकण्यात आली होती

मी कुठल्याही च्कीच्या पद्धतीनं निवडणूक लढवलेली नाही असं आमदार रोहीत पवार यांनी म्हटलं आहे भाजपा नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्या या निवडण्की संदर्भात आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयानं पवार यांना समन्स जारी केलं आहे त्या पार्श्वभूमीवर ते काल सांगलीत इस्लामपूर इथं बातमीदारांशी बोलत होते न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास आहे न्यायालयात सत्याचाच विजय होईल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला

या धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होऊन बरीच वर्षे झाली आहेत केंद्र सरकारच्या नविन कायदयान्सार मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे

दिलेल्या कालमर्यादेत हा निधी खर्च करून पांदण रस्त्याची कामं पूर्ण करावीत अशा सूचनाही राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

परभणीत गंगाखेड इथलं संत जनाबाईंचं जन्मस्थळ तीर्थक्षेत्र आणि पर्यटनक्षेत्र म्हणून जाहीर करावं तसंच त्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी या मागणीसाठी जनआंदोलन करण्याची घोषणी संत जनाबाई मंदिर संस्थेनं केली आहे संस्थेचे सदस्य मनोहर महाराज केंद्रे यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं दिले जाणारे मराठी गौरव प्रस्कार काल जाहीर झाले मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव प्रस्कार पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील यांना जाहीर झाला आहे तर मराठी साहित्य निर्मितीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रकाशन संस्थेसाठीचा श्री

भागवत प्रस्कार पदमगंधा प्रकाशनाला जाहीर झाला आहे भाषावैज्ञानिक डॉक्टर अशोक केळकर यांच्या स्मृतीप्रितीर्थ दिला जाणारा भाषा अभ्यासक प्रस्कार प्राध्यापक आर विवेकानंद गोपाळ यांना जाहीर झाला आहे

महाराष्ट्र राज्य स्थापनेचं हीरक महोत्सवी वर्ष राज्य शासनातर्फे जोशात साजरं करायचं राज्य सरकारनं ठरवलं आहे यासाठी वर्षभर करायच्या कार्यक्रमांसंबंधी काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली

यावेळी हीरक महोत्सवी महाराष्ट्र या विषयावरचं सादरीकरणही करण्यात आलं आज जागतिक रेडिओ दिवस आहे रेडिओबददल समाजात जागृती होण्यासाठी तसंच या माध्यमातून धोरणकर्त्यांच्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणूनही हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो रेडिओ जनमानसाच्या भावनांना स्पर्श करतो आणि जगातल्या सर्व श्रोत्यांना एकसंघ ठेवतो रेडिओ आणि विविधता ही या वर्षीची संकल्पना आहे

माध्यमांमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी बदलाच्या युगातही रेडिओनं लोकांना एकसंघ ठेवलं आहे असं मत संय्क्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो ग्टेरस यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही देशवासियांना जागतिक रेडिओ दिवसाच्या श्भेच्छा दिल्या आहेत